नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सूरू

वस्तू आणि सेवा कराची मोबदला आणि कर परताव्याची राज्य शासनाची रक्कम लवकर देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेसमोर मांडलं पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगला देशातून धार्मिक छळामुळे भारतात निघून आलेल्या त्या देशातल्या अल्पसंख्याक समूदायातल्या लोकांना नागरिकत्व देणं पूर्ण समर्थनीय असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातल्या मुस्लिमांवर या विधेयकाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विरोधकांच्या या संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाला उतर देण्यास तयार असल्याचं सांगत पक्षीय राजकारणाच्या बाहेर पड्ञन विरोधकांनी चर्चा करावी सभात्याग करू नये असं आवाहनही त्यांनी केलं या विधेयकाम्ळे अनेक दशकांपासून त्रास सहन करत असलेल्या लाखो लोकांना नवं जीवन मिळणार असल्याचं प्रतिपादन शाह यांनी केलं सरकार आसामच्या मुळ रहिवाशांच्या हिताचं पूर्ण रक्षण करेल असं आश्वासन शाह यांनी दिलं या विधेयकाबाबत सर्वाशी चर्चा झाल्याचं सरकारचं प्रतिपादन आपल्याला मान्य नसल्याचं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी याचर्चे दरम्यान सांगितलं आपल्या पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे असं त्यांनी सांगितलं हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला अनुकुल नसल्याचं मत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं या विधेयकावरील चर्चा राज्यसभेत सुरु आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत विरोधीपक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत बोलत होते हे विधेयक भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असं सांगत धार्मिक छळामुळे शेजारच्या देशांमधून पलायन करून भारतात आलेल्यांना कायमचा दिलासा मिळेल असं पंतप्रधान म्हणाले दरम्यान सरकार पाकिस्थान आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्यकांबददल बोलतं मात्र श्रीलंकेतल्या तामीळ आणि नेपाळ मधल्या हिंदूंच्या वाईट स्थितीबद्दल बोलत नाही अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केली पादत्राणं हस्तकला औषधी इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह अन्य उद्योगांना चालना देण्याचा सरकारचा सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे आज लोकसभेत प्रश्नोतराच्या तासात औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उतरात ते बोलत होते लातूर इथला रेल्वेचे डबे तयार करण्याचा नियोजित प्रकल्प हा या प्रयत्नांचाच भाग असल्याचं गोयल यांनी नमूद केलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह रिसॅट ट्र

वन याचं आज श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केलं

एस

व्ही सी

यामध्ये इस्रायल इटली जपान आणि अमेरिकेचे नऊ उपग्रहांच देखील प्रक्षेपण करण्यात आलं या उपग्रहाम्ळ कृषी खाण क्षेत्र वनविभाग तसंच किनारपट्टीच व्यवस्थापन आणि आपती व्यवस्थापनात मदत होणार आहे

गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसूल अधिकाऱ्यास आता अधिकार अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे

शासनाच्या या निर्णयानं शेतक यांना दिलासा मिळणार आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली आहे

राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड स्थित एल आय टी परिसरात भगवान चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे उदघाटन आज विदयापीठाचे कुलगुरू डॉ सिदधार्थविनायक काणे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक डॉ लता लांजेवार अध्यासन केंद्राचे प्रम्ख डॉ प्रमोद म्नघाटे उपस्थित होते महान्भाव साहित्य हे संपूर्ण साहित्याची गंगोत्री असून स्त्री प्रुष समानतेचे तत्व चक्रधर स्वामींनी आपल्या दैनंदिन आय्ष्यात जोपासल त्यामुळे हे अध्यासन धार्मिक आणि अध्यात्मिक स्वरुपाच न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे असायला हवे अशी अपेक्षा कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉ

पैशांअभावी मागे पडणा या प्रतिभावंत खेळाडू किंवा उपचारापासून वंचित राहणा यांना महापौर सहायता निधीदवारे मदत मिळावी यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे यासाठी नागपूर शहर महापौर सहायता निधी या नावाने कंपनी नोंदणी प्रस्तावित आहे नुकत्याच झालेल्या महापौर सहायता निधी समितीच्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली

या प्रभागाची मतदान केंद्रनिहाय मतदार यादी नागरिकांच्या माहितीसाठी महानगरपालिका गोक्लपेठ नागप्र इथं कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आलेली आहे

पी आर तयार करण्याचे कार्य नागप्र महा मेट्रोला देण्यात आले या संदर्भात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित आणि प्रकल्प संचालक आणि तेलंगणा राज्याचे इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मेट्रो नियो प्रकल्पाचे सादरीकरण केले

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येणार आहे दीडशे ग्रामपंचायत क्षेत्रात या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा परिषद जाणीवजागृती करणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या चित्ररथाचे उदघाटन करण्यात आले ग्रामीण भागातील लोक उघड्यावर शौचास बसतात याचा परिणाम आरोग्यावर होत आहे या प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि पंचायत समितीस्तरावर ग्डमॉर्निंग पथक तयार करण्यात आले आहे

पी

मदान यांनी दिली

आजचा सामना जो संघ जिंकेल त्या संघाकडे मालिकेचं विजेतेपद येणार असल्यानं हा सामना च्रशीचा ठरणार आहे दरम्यान वेस्टइंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे